मंदिरात महिला प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे मंदीर परिसरात पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

पीडितांनी पोस्को ई बॉक्सद्वारे गुन्हे दाखल करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे अशा प्रकरणांमधे शोषणकर्ते बहुदा घरातलेच नात्यातले किंवा परिचयातले असल्यानं बालकांना त्यांच्याबाबत तक्रार नोंदवणं शक्य होत नाही या मानसिक त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी अनेक लोक लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी करण्यासाठी पुढं येत आहेत

आयोगानं व्यवस्थेतल्या त्रटी शोधून त्यात सुधारणा सुचवल्या आहेत दक्षता आयुक्त डॉ टी एम भसीन यांनी याबाबत माहिती दिली

याबाबतच्या अहवालात बँकांची आणि कर्जदारांची नावं उघड केलेली नाहीत मात्र प्रभावी कारवाईच्या दृष्टीनं प्रमुख तपास यंत्रणामार्फत तपास कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीची निश्चिती आणि कर्जवसूलीच्या उपाय योजनांसारखी पावलं उचलली जात असल्याचं भसीन यांनी सांगितलं

उद्योगांची संघटना असलेल्या अॅसोचेमनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते खाजगी तसंच सार्वजनिक क्षेत्रात आरोग्य सेवांचा दर्जा या योजनेद्वारे सुधारण्यात येईल असंही इंदूभूषण म्हणाले देशात विमानबांधणी सुरु करण्याचा सरकारचा विचार असून त्यादृष्टीनं योजनेची आखणी सुरु असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे

वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रासह सगळयाच क्षेत्रात देशाची प्रगती व्हावी अशी केंद्र सरकारची इच्छा असून गेल्या काही वर्षात जागतिक व्यापारात कमालीचा बदल झालेला असल्याचं प्रभू म्हणाले डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत समीर वर्मा किदांबी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी आपापल्या गटाची दुसरी फेरी गाठली आहे

महिला एकेरीत सायना नेहवालनं हाँगकाँगच्या खेळाडूचा पराभव केला दरम्यान एकल स्पर्धेत पी व्ही सिंधू तर मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एस रँकी रेड्डी यांना पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला अर्जेंटिनामधल्या ब्यूनॉस आयर्स इथं सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रवीण चित्रावलनं तिहेरी उडी प्रकारात कांस्य पदक पटकावलं

यानिमित्त सर्व ठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना द्विटरवरून अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत